कोविडमधून बाहेर पडत असताना रोजगाराला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा तिसरा टप्पा राबवण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत नव्या पात्रताधारक कर्मचाऱ्यांना आगामी दोन वर्ष सबसीडी देण्यात येईल

केंद्रसरकारनं दहा महत्वाच्या क्षेत्रांमधे उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे यामुळे भारतीय उदयोजकांना जागतिक पातळीवरच्या स्पर्धेला सामोरं जाताना मदत होणार आहे कालच या संदर्भातला निर्णय या मंत्रिमंडळानं घेतला आहे

बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी दिवाळीनंतर होणार आहे संयुक्त जनता दलाचे सरचिटनीस के सी त्यागी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया स्रु आहे पक्षाध्यक्ष नितीश क्मार आज द्पारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांना भेटणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांशीही चर्चा स्रु आहे असं त्यांनी सांगितलं विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष म्केश साहनी आणि हिद्स्थानी आवामी मोर्च्याचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नितीश कुमार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे मात्र आपण मंत्रीमंडळात सामिल होणार नसल्याचं मांझी यांनी नंतर बातमीदारांना सांगितलं महाआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक सुरु असून त्यात राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांची विरोधीपक्ष नेता म्हणून निवड झाली आहे मिठी नदी पात्रातल्या क्रांती नगर संदेश नगर इथल्या बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचं त्वरित स्थलांतर करावं असे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरच्या झोपडपट्ट्यांचं स्थलांतर करण्याबाबतत्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते

झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून तिथल्या कामांना गती द्यावी असं त्यांनी सांगितलं

यापैकी काही घरं मोडकळीला आलेली किंवा जीर्ण झाली आहेत तसंच मीठी नदी पात्रात काही घरं आहेत त्यांना इतर ठिकाणी घरं बांधून द्यावीत असे निर्देशही म्ख्यमंत्र्यांनी दिले दिवाळीच्या सणाला आजपासून वसुबारसेनं सुरुवात झाली यास गोवत्स दवादशी असेही म्हणतात या दिवशी गोधनाची पूजा केली जाते राज्यात सर्वत्र वस्बारस साजरी होत असताना अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्याच्या अतिदुर्गम भागात मात्र वाघबारस साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही आदिवासी बांधवांनी जपली आहे

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य काळजी घेत विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणांना देण्यात आल्या आहेत राज्यातलं सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीनं सर्वानी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहन राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे या सप्ताहांतर्गत राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जाईल यामध्ये धर्मनिरपेक्षता जातीयवाद विरोध व अहिंसा यावर भर देणाऱ्या सभा चर्चासत्रं आणि परिसंवादाचं ऑनलाईन किंवा वेबिनारदवारे आयोजन केलं जाणार आहे कोरोना रोखण्यासाठी निर्णयाचं महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे देशातल्या विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला कोरोनाकाळात महाराष्ट्रानं सामान्य माणूस केंद्रीत जे नाविन्यपूर्ण निर्णय घेतले त्याबददल डॉ

या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास उपस्थित होते

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळावं अशी मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केली केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

सिंधूदर्ग जिल्ह्यात कोरोनाची साथ आटोक्यात आली असली तरीसुदधा आता माकडतापाची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेन सतर्क राहन माकड तापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेश जिल्हाधिकारी के मंज्लक्ष्मी यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या माकडताप समन्वय समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आरोग्य यंत्रणेन जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यावर भर द्यावा असे आदेशही जिल्हाधिका यांनी यावेळी दिले गोंदिया जिल्ह्यातला जहाल नक्षलवादी रमेश मडावी याला पोलिसांनी अटक केली आहे

गेल्या अनेक वर्षापासून तो फरार होता छत्तीसगढ राज्यातल्या सुकमा जिल्ह्यात तो असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती त्यान्सार गोंदिया पोलिसांनी छतीसगढ पोलिसांच्या सहाय्यानं या त्याला अटक केली प्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ बर्डमॅन डॉ सलिम अली यांची जयंती आज राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरी होत आहे देशभरात पक्ष्यांचं योग्य सर्वेक्षण करणारे सलिम अली हे पहिले भारतीय आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सलिम अली यांचं स्मरण करत राष्ट्रीय पक्षी दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा अर्थात एमटीडीसीचा नवीन लोगो नाशिक इथल्या बोट क्लबचा लोगो तसंच एमटीडीसीच्या नवीन फिडबॅक क्युआर कोडचे अनावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आलं यावेळी राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या अन्षंगानं एअर बीएनबी सोबत सामंजस्य करार केला गेला या कार्यक्रमाला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आश्तोष सलील आदी उपस्थित होते